लोकसभा निवडणुकीच्या द्सऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नामांकनपत्र दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता विविध मतदारसंघांमधे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केली त्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत

लातूरमधे महायुतीकडून सुधाकर शृंगारे यांनी तर काँग्रेसतर्फे मच्छिलिंद्र कामन्त यांनी आज अर्ज भरला वंचित बहुजन विकास आघाडीकडुन राम गारकर आणि भाजपातून बाहेर पडलेले सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी बसपा कडुन आज अर्ज भरला परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते तर वारंवार वाहतूक ठप्प होत होती राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विटेकर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली काँग्रेस आघाडीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबादमधून अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी तर काँप्रेस आघाडीचे हिदायत पटेल यांनी अर्ज भरला

वंचित बहुजन आघाडीतर्फे यशपाल भिंगे यांनी नांदेडमधून अर्ज भरला हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप यूतीचे उमेदवार हेमंत पाटील कॉप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे तर वंचित बहजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला भाजप नेते ज्येष्ठ विधीज्ञ शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

दरम्यान पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरु आहे पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं आज राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली पक्षाध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी मुंबईत ही घोषणा केली

जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक स्वबळावर लढवेल मात्र आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची आपली भूमिका कायम आहे असं खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं

लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी चित्रपटगृह बल्क एस एम एस व्हाईस मेसेज दूरचित्रवाणी केबल नेटवर्क सोशल मिडिया रेडिओ तसंच सार्वजनिक ठिकाणी डिजीटल बोर्डवर प्रसारित करावयाच्या जाहिराती प्रसारणापूर्वी प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे जिल्हास्तरीय माध्यमं प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीद्वारे या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले

केवळ रोजगार हा शिक्षणाचा उद्देश नसून व्यक्तीला ज्ञान आणि चातुर्यानं समृद्ध आणि सक्षम करणं हे शिक्षणाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं ते आज मुंबईत इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था या अभिमत विद्यापिठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते भारत पुन्हा एकदा शिक्षणाचं जागतिक केंद्र झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेला सामाजिक औचित्याची जोड दिली पाहिजे असंही ते म्हणाले रिअर एडमिरल राजेश पेंढारकर यांनी काल महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वजाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे

ते पाणबुडीविरोधी युद्ध् कलेतले तज्ञ असून भारतीय नौसेना जहाज विराटसह अनेक क्षेपणास्रविरोधी जहांजाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे

सिंगापूर एअरला उंसच्या मुंबई ते सिंगापूर या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर आज सिंगापूर हवाई दलाच्या एफ सोळा जातीच्या दोन लढाऊ विमानांनी या विमानाला सुरक्षाकवच देत प्रवास केला त्यानंतर हे विमान स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी आठ वाजता सिंगापूरच्या छांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरुप पोहोचलं असं विमान कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे बँकींग व्यवहारमध्ये स्विफ्ट प्रणालीचा उपयोग करताना मार्गदर्शक तत्वांचा अवलंब न केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेनं पंजाब नध्यमल बँकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे

याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे महापौर रंजना भानसी माजी आमदार वसंत गिते पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रातलं किमान तापमान लक्षणीयरीत्या वाढलं होतं दक्षिण मध्य महाराष्ट्रात ते काहीसं वाढलं होतं

येत्या दोन दिवसात मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं